आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आज पाकिस्तान भिडणार अफगाणिस्तानला तर ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडबरोबर आपत्ती रोधक पायाभूत सुविधांसाठीच्या आंतरराष्ट्रीय संघटनेत सहभागी होण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी ट्वेंटी देशांना केलं आहे ओसाका क्वे जी ट्वेंटी शिखर परिषदेत त्यांनी सांगितलं की विकास आणि आपत्तींचा सामना या दोन्ही दृष्टींनी या पायाभूत सुविधा उपयुक ठरतील सर्वच देशांनी यासंदर्भात आपलं ज्ञान आणि कौशल्य तिरांबरोबर वाहून घ्यावं असं ते म्हणाले विशेषतः लहान देशांच्या मदतीसाठी असं संघटन बांधण्याची संकल्पना मोदी यांनी अर्जेंटीनात झालेल्या जी ट्वेंटी परिषदेत मांडली होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या आजच्या दुस या दिवशी डीनेशिया ब्राझिल आणि तुर्कस्तानच्या अध्यक्षांशी चर्चा केली

ब्राझिलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो आणि तर्कस्तानचे अध्यक्ष रेसिप तय्यब एर्वोगान यांच्या बरोबरही व्यापार गुंतवणूक आणि संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्याविषयी प्रधानमंत्र्यांनी व्यापक चर्चा केली महिला आणि बालविकास मंत्रालयानं राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरणाचा मसुदा तयार केला आहे महिला त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करतील आणि सर्वच क्षेत्रात समान भागीदार म्हणून पुरुषांच्या बरोबरीने सहभागी होऊ शकतील अशा समाजाची कल्पना या मसुद्यात करण्यात आली आहे महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांनी काल लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली महिलांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आरोग्य अन्नसुरक्षा पोषण शिक्षण शासन आणि निर्णय प्रक्रिया महिलांविरुद्ध हिंसा पर्यावरण आणि हवामान बदल यासारख्या प्राधान्य क्षेत्रांकडे विशेष लक्ष दिलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयानी पुढील पाच वर्षांसाठी कृती आराखडा तयार करावा असे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत त्यानुसार मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागानं शैक्षणिक गुणवत्ता अद्ययावतीकरण आणि सर्वसमावेशक कार्यक्रम या नावानं आराखडा तयार केला आहे विविध तज्ञांच्या मार्गदर्शन आणि सहभागानंतर हा आराखडा तयार करण्यात आला आहे गुणवत्तेला चालना प्रशासकीय सुधारणास रोजगार स्वयरोजगार उच्च शिक्षणासाठी अर्थ सहाय्य असा सर्वकष विचार या आराखड्यात करण्यात आला आहे अशी माहिती अधिका यांनी दिली

मैला वाहून नेण्याची प्रथा संपवण्यासाठी तसंच हे काम करण्या या लोकांचं योग्य पुनर्वसन करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी केला आहे या संबधात सरकारकडून कौशल्यविकास प्रशिक्षण शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदतीसह करण्यात आलेल्या विविध उपाययोजनाची त्यांनी माहिती दिली ते काल राज्यसभेत राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी मांडलेल्या बिगरसरकारी सदस्याच्या प्रस्तावाला उत्तर देत होते

ढिगा याखाली आणखी काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे या दुर्घटनेत मरण पावलेले बहुतांश मंजूर बिहार आणि पक्षिम बंगालमधले होते

भुकंपाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी विशेष कृती योजना तयार करण्याचा सध्या कुठलाही विचार नसल्याचं सरकारनं म्हटलं आहे भुंकपाची अचूक वेळ ठिकाण आणि तीव्रतेचा अंदाज व्यक्त करण्याचं कोणतही शास्त्रीय तंत्रज्ञान जगात कुठेही उपलब्ध नाही असं आरोग्य आणि कृटुब कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी काल लोकसभेत एका प्रशाच्या उत्तरात सांगितलं

यामुळे मोठ्या प्रमाणात जिवितहानी आणि वित्तहानी झाली आहे अचूक अंदाजाचं तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळे भुकंपाची शक्यता असलेल्या क्षेत्राचे नकाशे तयार करणं आणि भुकंपप्रवण क्षेत्रात भुकंपरोधक भिरतींच्या बांधकामांसाठी मार्गदर्शक तत्व जारी केली जात आहे असं चौबे यांनी सांगितलं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला अद्ययावतीकरणासाठी आवश्यकती सर्व मदत देण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिलं राज्यांच्या आपत्ती प्रतिसाद दलांची क्षमता वाढवण्यासाठी नवी दिल्ली कें आयोजित वार्षिक चर्चासत्रात ते बोलत होते राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलानं आजवर केलेल्या उत्तम कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली आपत्ती निवारण आणि मदतकार्यासाठी आपत्ती प्रतिसाद दलानं संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेची मदत घ्यावी असं ते म्हणाले तेलंगण आणि आंध्रप्रदेश ने आपसातला पाणी तंटा विसरुन उभय राज्यातल्या जनतेच्या हितासाठी एकत्र येऊन काम करायचं ठरवलं आहे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय

जगनमोहन रेड्डी आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के

दैनंदिन जीवनात सांख्यिकीचा वापर वाढवणे आणि धोरण आखणीत सांख्यिकीच्या उपयोगाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो

प्राध्यापक पी

महालनोबिसयांनी राष्ट्रीय सांख्यिकी प्रणालीच्या स्थापनेत दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो

मेघालयचे राज्यपाल तथागत रॉयच्या हस्ते काल शिलाँग ी पदक प्रदान सोहळा झाला

बांग्लादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना दोन ते सहा जूलै दरम्यान चीन दौ यावर जाणार आहेत